राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिनही पक्षांच्या नेत्यांच शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार होतं मात्र तीनही पक्षांचे नेते आणि आमदार विविध कामांसाठी आपापल्या मतदारसंघात असल्यामुळे राज्यपालांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातल्या प्रत्येक दिव्यांग बालकाच्या सुप्त गुणांचा विकास आणि त्यांना समायोजित शिक्षण देणं हे समाजाचं कर्तव्य आहे असं मत समायोजित शिक्षण तज्ञ डॉक्टर इंदुमती राव यांनी व्यक्त केलं आहे ध्र्व शिक्षण आणि संशोधन संस्थेनं शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी राव आज प्रण्यात बोलत होत्या यावेळी एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी समायोजित शिक्षण विभागाचे राज्य समन्वयक अजय काकडे यावेळी उपस्थित होते

प्रतिजैविक अर्थात अँटिबायोटिक्सचा अतिवापर आणि गैरवापरामुळे अँटिबायोटिक्सना दाद न देण्याचा धोका वाढतो आहे म्हणूनच अँटिबायोटिक्स कधी घ्यावं त्यांच्या अति आणि गैरवापराचे धोके काय याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून समजावलं जाणार आहे सूक्ष्म जीव विभाग प्रमुख डॉ अंजू कागल यांनी आज ही माहिती दिली देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी वस्तू आणि सेवाकराच्या उत्पन्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे तसंच बोर्डांच्या उपाध्यक्षांना नागरिक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते अधिकार देण्याबाबतही विचार करण्यात येत असून सेवा शुल्क निधी उपलब्ध करून देण्यासाठी देखील केंद्र सरकार प्रयत्नशिल राहील असं केंद्रीय संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी म्हटलं आहे

त्या पार्श्वभूमीवर अजय क्मार यांनी आज प्णे कॅन्टोन्मेंट बोर्डाला भेट दिली यावेळी पुणे खडकी आणि देह्रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांची एकत्रित बैठक अजयकुमार यांनी घेतली तिनही बोर्डातील रखडलेले विकासाचे प्रकल्प आणि त्याची कारणे ही डॉ अजय कुमार यांनी जाणून घेतली दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील घरे सामाजिक मालमत्ता दुरुस्तीबाबत बोर्डाकडून तसंच लष्कर प्रशासन आणि संरक्षण मंत्रालयाकडून परवागनी मिळण्यात दिरंगाई होते याबाबत बोस यांच्या अहवालात काही सुधारणा सुचविल्या आहेत त्यानुसार नवीन नियमावली जाहीर होईल

या स्पर्धला नागरिकांकडुन प्रतिसाद कमी मिळाल्याने ही मुदत वाढवण्यात आल्याचं घनकचरा विभागाचे प्रमुख आणि सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितलं देशातील एकमेव केपीआयटी चॅलेंजर टेनिस ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हाळूंगे बालेवाडीच्या क्रीडासंकुलात स्रु आहे भारतासाठी आजचा दिवस संमिश्र ठरला एकेरीतलं भारताचं आव्हान संपूष्टात आलं असून राजकुमार रामनाथन याला आज पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे दुहेरीत पुण्याच्या अर्जुन कढे यानं चमकदार कामगिरी करत साकेत मायनेनी याच्या साथीत अंतिम फेरीत धडक मारली

सौरभ गढक आणि सनतकुमार मालगे यांच्या खेळीनं विजयात मोलाचा वाटा उचलला छिंदवाडा इथं आज राष्ट्रीय बॅडमिंटन स्पधेंची अंतिम फेरी पार पडली यामध्ये पुण्याच्या रिया हब्बु हिनं तीन सुवर्ण पदकं पटकावली तिनं एकेरी दुहेरी आणि संमिश्र दुहेरी या तिनही गटात सुवर्णपदक पटकावलं

हवामान पुणे आणि परिसरांत आज आकाश अंशत ढगाळ होतं